पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना ही घोषणा केली

विलगीकरण हाच कोरोना विषाणूला पसरण्यापासून रोखण्याचा मुख्य उपाय असून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याची गरज त्यांनी पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली दरम्यान केंद्रीय ग्रहमंत्रालयानं आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा लागू केला असून या कायद्याचं उल्लंघन केल्यास दोन वर्ष शिक्षेची तरतुद केली आहे मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशात लॉकडाऊनच्या काळात सुरु राहणाऱ्या आवश्यक वस्तू आणि सेवांची यादी दिली आहे लॉकडाऊनच्या काळात केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे कार्यालयं स्वायत्त कार्यालयं वाणिज्यिक आणि खासगी संस्था बंद राहणार आहेत मात्र बँका एटीएम पेट्रोल पंप मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे माहिती तंत्रज्ञान सेवा उपाहारगृहांमधून घरपोच सेवा पश्खाद्य शेतमालाची आयात निर्यात रुग्णालय चष्म्याची द्कानं टँकरद्वारे पाणीप्रवठा या काळात सुरु राहणार आहे या सर्व सुविधा लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी असून वस्तुंच्या दळणवळणावर निर्बंध घालण्यासाठी नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसंच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असं ठळकपणे स्टिकर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटलं आहे पंतप्रधानांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून आणि गोंधळून जाण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य औषधी वैद्यकीय उपकरणे दुध भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा व्यवस्थित पुरवठा होत राहील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कृषी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही या वाहतुकीत अडथळे आले तर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे यासंदर्भात राज्यातल्या जनतेला संबोधित करतांना मुख्यमंत्री म्हणाले शेतकरी शेतमजूर आहे त्यांना शेतावर येणं जाणं हे आपण बंद करत नाही क्रषी संबंधित अन्नधान्याची वाहतूक यंत्रणा हे आपण थांबले नाहीये शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तू ने आन करणारी वाहतूक आपण थांबत नाही आहोत पण ज्या कंपन्या उत्पादन निर्माण करतात त्यांचे कारखाने चालू ठेवण्यासाठी किंवा ऑफिस चालू ठेवण्यासाठी आपल्या वाहनांवरती कंपनीचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित ते आपल्या कर्मचाऱ्यांना किंबहदा जे अधिकारी असतील सहाजिकच त्यांच्याकडे आपल्या कंपनीचे ओळखपत्र असेल पोलिसांनाही सांगतोय शेवटी आपण आपले जगणे नाही थांबले आधी जगण्यासाठी थोडीशी आपली शैली जी आहे ती बदलेली आहे

काल मुंबईत पाच तर अहमदनगर जिल्ह्यात एक रुग्ण आढळला दरम्यान मुंबईतले बारा रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना लवकरच रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत ही बाब समाधानकारक असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी दोन रुग्ण अतिदक्षता कक्षात असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं

जिल्ह्यातल्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचं जिल्हा पुखठा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी बळाचा वापर करून कारवाई केली औरंगाबाद शहरात अनेक वाहनचालक तसंच उडाणटप्पू युवकांना पोलिसांनी हसकावून लावलं लातूर तसंच परभणी इथंही अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली हिंगोली शहरात काल बावीस वाहनं जप्त करण्यात आली लातूरच्या नागरिकांनी संचार बंदीला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या प्रत्येक घरात जाऊन आशाताई आणि इतर आरोग्य कर्मचारी नागरिकांची विचारपूस करत आहेत

लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं काल हा निर्णय घेतला जालना जिल्ह्यात नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं कोणतीही अडचण आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे

नांदेड जिल्ह्याच्याही सीमा बंद करण्यात आल्या आहेत

परभणी महापालिकेकड्रन सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण केलं जात आहे मनपा आरोग्य विभागाची पथकं शहराच्या विविध भागात फवारणी करत आहेत

संचारबंदीच्या काळात जनतेनं प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे आगामी काही दिवस हे अत्यंत सवेदनशील असल्याच त्या म्हणाल्या मराठवाडा विदर्भ सिमेवर कन्हेरगाव नाका इथं बाहेरच्या राज्यातून आणि जिल्ह्यातून आलेले जवळपास शंभर ट्रक उभे आहेत राज्यात जिल्हाबंदी लागू झाल्यामुळे या ट्रकला हिंगोली जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला आहे पैनगंगा नदी पलिकडे वाशिम जिल्ह्याच्या सरहद्दीमध्येही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत

बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीबाबत माहिती मिळताच प्रशासनास कळवावं असं आवाहन ग्रामसेवक अच्युत जोशी सरपंच शशिकला नगराळे यांनी केलं आहे

अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला किराणा सामान खरेदीकरता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंतच हे सामान मिळणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

मात्र उस्मानाबाद तालुक्यातल्या वाघोली गावात बाहेरगावच्या लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी मुख्य रस्ता काट्याचं कुंपण घालून बंद केला आहे तपासणी झाल्याशिवाय बाहेरगावातून येणारी कोणत्याही व्यक्तीला गावात दिला जात नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावानं अशीच गावबंदी केली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर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 सारी आजाराचे आणखी पाच रुग्ण खाजगी दवाखान्यात असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली आहे सारी आणि करोना या रोगाची लक्षण सारखीच असल्याचं त्यांनी सांगितलं खाजगी डॉक्टरांना या आजारासंबंधी रूग्ण आढळ्यास तात्काळ माहिती देण्याचं परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली

जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय समितीच्या सदस्यांनी घेतला असल्याची माहिती संयोजक अहेमद जलीस यांनी दिली आहे

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

बँक खात्यात किमान शिल्लक नसल्यास पुढचे तीन महिने कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही याशिवाय पुढचे तीन महिने कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीही पैसे काढले तरी श्र्ल्क लागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे गुढीपाडव्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी असल्यानं कोणत्याही खरेदीशिवाय हा सण साधेपणाने साजरा केला जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी राज्यातल्या जनतेला गुढी पाडव्याच्या श्भेच्छा दिल्या आहेत कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा ग्रढीपाडवा सर्वांनी घरात थांब्रनच साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

देशपांडे यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास औरंगाबाद इथं निधन झालं

मूळ जालना जिल्ह्यातल्या परतूरचे असलेले देशपांडे यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात रझाकारांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहभाग नोंदवला स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सत्याग्रह केले हैदराबादमधील स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियलचे सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्राचे संस्थापक सचिव आणि मराठवाडा जनता विकास परिषदेचेही ते संस्थापक सचिव होते ग्रंथपाल सोसायटी आणि आणि खादी ग्रामोद्योग समितीत ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले आज सकाळी साडे अकरा वाजता बेगमपुरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेती पीकांच नुकसान झालं सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली औरंगाबाद शहर आणि परिसरात काल ढगाळ वातावरण होतं जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या जिल्हा कृषी विज्ञान केंद्रान वर्तवला आहे

यामध्ये औरंगाबाद शहर साठी सत्तर सहासष्ठ शून्य चार चोवीस दहा औरंगाबाद ग्रामीण मंडळ नियंत्रण कक्ष क्रमांक अठॅहॅत्तर पंचॅहत्तर पंचॅहत्तर सहासष्ठ बावन्न जालना अठॅहत्तर पंचॅहत्तर शहॅत्तर एक्केचाळीस चव्वेचाळीस लातूर अठॅहत्तर पंचॅहत्तर शहॅतर वीस एकविस बीड अठॅहत्तर पंचॅहत्तर सतरा चौंसष्ठ चौंसष्ठ उस्मानाबाद अठॅहत्तर पंचॅहत्तर एकवीस सोळा पंधरा नांदेड अठॅहत्तर पंचॅहत्तर सत्तेचाळ एकोणचाळीस ऐंशी परभणी अठॅहत्तर पंचॅहत्तर सत्तेचाळ त्रेसष्ठ सव्वीस आणि हिंगोली नियंत्रण कक्ष क्रमांक अठॅहत्तर पंचॅहत्तर चव्वेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस असून नागरिकांनी संपर्क करण्याचं आवाहन महावितरणन केलं आहे